सुक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा

पंतप्रधान ऑक्सिजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशातल्या महत्त्वाच्या ऑक्सिजन उत्पादकांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून चर्चा केली आपल्याला अगदी कमी कालावधीत अनेक आव्हानांना तोंड द्यायचं आहे त्यावर उपाय शोधायचे आहेत त्यामुळं केंद्र सरकार आणि ऑक्सिजन उत्पादकांमधला सुयोग्य समन्वय आवश्यक असल्याचं मोदी म्हणाले ऑक्सिजन उत्पादकांनी तातडीने उत्पादनात वाढ केल्याबद्दल तसंच उद्योगांसाठी लागणारा ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं देशात वैद्यकीय अॅक्सिजनची मागणी अजूनही वाढणार आहे त्यामुळे उत्पादकांनी संपूर्ण क्षमतेनं वैद्यकीय ऑक्सिजनचं उत्पादन करावं तसंच इतर वायूंच्या वाहतुकीसाठी लागणारे टँकर्स प्राणवायूच्या वाहतुकीसाठी उपलब्ध करून द्यावेत असं आवाहन त्यांनी केलं अमित शहा बैठक ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या गाड्यांना पुरेशी सुरक्षा पुरवून त्यांच्या वाहतुकीसाठी विशेष मार्गिका राखून ठेवली जावी अशी सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे देशातल्या कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल परिस्थितीचा आढावा घेत वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी विविध उपाय करण्याची सूचना केली रुग्ण संख्येच्या आधारावर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ऑक्सिजन पुरवठा मंजूर करण्यासाठी तज्ञांची एक समिती काम करत असून कमीत कमी वेळेत ऑक्सिजन पुरविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत औद्योगिक वापरासाठीच्या ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास केंद्र सरकारनं मनाई केली असल्यानं ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होत असल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं ऑक्सिजन वाहतुकीतील वेळ वाचवण्यासाठी भारतीय हवाई दलानंही मदतीचा हात पुढे केला असून रिकामे ऑक्सिजन टैंकर विमानानं ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या ठिकाणी पोहोचवले जात आहेत याशिवाय सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिराती या देशांमधूनही उच्च क्षमतेचे ऑक्सिजन टँकर आणण्याचा विचार सरकार करत आहे असं गृह मंत्रालयानं सांगितलं हवाई दल ऑक्सीजन भारतीय हवाई दल देशात वैद्यकीय ऑक्सीजनचा पुरवठा करण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न करत आहे

यामुळे वाढत्या मागणीच्या काळात ऑक्सीजन पुरवठा सुलभपणे करण्यात मदत मिळेल

कोविड साथीच्या सुरुवातीच्या काळातही हवाई दलानं औषध पुरवठा अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि वैद्यकीय कारणासाठी आपली विमानसेवा उपलब्ध करुन दिल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं

रेमडीसिविरच्या उत्पादनावर सरकारची देखरेख असून पुरवठा सुरळीत करण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं लीबिया मत्य लीबियाच्या किनाऱ्यावर काल रात्री एक बोट बुडून शंभरहून अधिक स्थलांतरीतांचा मृत्यू झाला आहे एका रबरी बोटीतून हे सर्व जण बेकायदा पद्धतीनं युरोपच्या दिशेने जात असताना ही दुर्घटना घडली

समुद्रमार्गे होणारा बेकायदा प्रवास रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं पावलं उचलावीत असे आवाहन संयुक्त राष्ट्रांनं केलं आहे या वर्षी आतापर्यंत सुमारे पाचशे जणांचा मध्य समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे पंजाब प्रकाश पर्व कोरोना संसर्ग वाढीच्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारनं श्री गुरु तेगबहादूर यांची चारशेव्या जयंती उत्सवाची सुरुवात ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय पंजाब सरकारनं घेतला आहे या ऐतहासिक उत्सवाच्या आयोजनासाठी नेमलेल्या समितीच्या काल झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री अमरिदर सिंग यांनी ही घोषणा केली

मदत छत्तीसगड छत्तीसगडमध्ये कोरोनाच्या साथीमुळं अडचणीत आलेल्या लोकांना मदत करण्यासाठी राज्य सरकारच्या सेवेतल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचं एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री मदत निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे

पश्चिम बंगाल मतदान पश्विम बंगालमधल्या विधानसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी काल संध्याकाळी संपली

उद्या जागतिक मलेरिया दिन असून मलेरियातून संपूर्ण मुक्ती असं या वर्षीचं उद्दिष्ट आहे देशातून मलेरियाला हद्दपार करून नागरिकांच्या आरोग्यात सुधारणा करण्यासाठी आणि जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचं हर्ष वर्धन यांनी सांगितलं

एक तृतीयांश देशांमध्ये पुरवठा साखळी कमजोर असल्यानं औषधं वैद्यकीय उपकरणं पीपीई कीट यांची कमतरता भासत आहे सर्वेक्षण केलेल्या निम्म्याहून अधिक देशांमध्ये रुग्णालयात उपचारांसाठी नागरिकच फारसे उत्साही नसल्याचं दिसून आलं आहे नासा स्पेसएक्स उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स या कंपनीच्या क्रू ड्रॅगन अवकाश यानातून काल चार अवकाशवीरांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडं नेण्यात आलं अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाच्या केनेडी अवकाश केंद्रावरून हे प्रक्षेपण करण्यात आलं आज हे यान अवकाश स्थानकापर्यंत पोहोचणार असून चारही अवकाशवीर सहा महिने इथं थांबणार आहेत

या स्पर्धेतलं भारताचं हे आठवं सुवर्ण पदक आहे सचिननं कझाखस्तानच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला

पुरुष गटात विश्वमित्र चोंगथोम अंकित नरवाल आणि विशाल गुप्ता यांनी आपापल्या वजनी गटात कांस्य पदक मिळविले या स्पर्धेत भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी देदीप्यमान कामगिरी करत सात सुवर्ण पदकं पटकावली आहेत

सलग तीन पराभवांनंतर पंजाबच्या संघानं हे यश मिळवलं आहे

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार